आणि त निवृत्त सनदी अधिकारी आणि राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं कोरोना विषाणू संसर्गानं निधन

या पावसानं अनेक भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे

सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं केळगाव परिसरातल्या केळणा नदीला महापूर आला असून पुलावरून पाणी वाहत असल्यानं केळगाव आमठाणा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे या पुराचं पाणी परीसरातल्या शेतात शिरल्यानं काही ठिकाणी पिकाचं नुकसान झालं आहे सिल्लोड शहरातल्या बालाजीनगर भागात काही घरांत पावसाचं पाणी शिरलं आहे जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात झालेल्या पावसामुळे दानापूर इथलं जुई धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहत आहे

भोकरदन तालुक्यातल्या जळगाव सपकाळ सुरंगळी करजगांव कल्याणी मूर्तड कोठाकोळी आडगाव दहिगाव या भागात काल दोन तास मुसळधार पाऊस झाला त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहिले काही ठिकाणी प्राचे पाणी कपाशी मका सोयाबीन पिकांमध्ये घुसल्यानं पिके आडवी झाली

अंबड तालुक्यातल्या आलमगाव नागझरी कर्जत हस्तपोखरी धनगरपिंप्री शिराढोण शेवगा या भागातही जोरदार पाऊस झाला जालना शहरासह तालुक्यातल्या काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला

कयाधू नदीचं पाणी अचानक वाढून हदगाव तालुक्यातल्या रुई इथले शेतकरी वाहून गेले रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध घेण्याचं कार्य सुरु होतं विष्णूपुरी प्रकल्प तुडूंब भरला असून आसना नदीलाही पूर आला आहे हिंगोली जिल्ह्यात म्सळधार पावसामुळे हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे सर्व नाले तुडुंब भरुन शेतशिवारातून वाहत होते लाख इथल्या दोन शेतकऱ्यांची दहा गुरे वाहून गेली

दरम्यान हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करून त्याना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातल्या लेंडी नदीला पूर आल्यानं सात गावांचा संपर्क तुटला मुंबईत दिवसभर पावसाची संततधार सुरु होती शहरातल्या अनेक भागात पाणी साचलं असून भरलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसवण्यात आले आहेत रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला जिल्ह्यातल्या कुंडलिका नदीला पूर आला असून सावित्री अंबा पाताळगंगा आदि नद्या दुथडी भरून वाहत आहेत ध्वळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात तर ब्लडाणा जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला शेगाव ताल्क्याला अतिवृष्टीचा फटका बसला असून एका व्यक्तीचा पूराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळं मृत्यू झाला वाशिम जिल्ह्यातही सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे दरम्यान गेले दोन दिवस राज्यातला बहतांश भाग मुसळधार पावसानं व्यापला असून येत्या दोन दिवसांत कोकण तसंच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

फोर्ट भागात भानूशाली नावाच्या इमारतीचा मोठा भाग काल कोसळला

रात्री उशिरापर्यंत ढिगारा उपसण्याचं काम सुरु होतं

म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ग्रहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली मालाड मालवणी इथल्या एका इमारतीचा काही भागही काल कोसळला

बारावीच्या परीक्षेत सिंधुद्र्ग जिल्ह्यानं सलग नवव्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक राखला आहे

दरम्यान बारावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यामंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे

आजपर्यंत आढळलेल्या रुग्ण संख्येत हा उच्चांक आहे

देगलूर तालुक्यातले चार मुखेड आणि किनवट तालुक्यातले दोन तर कंधार लोहा आणि नांदेड तालुक्यातला प्रत्येकी एक रुग्ण आहे

यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातले सहा उमरगा तालुक्यातले तीन तुळजापूर दोन तर भूम तालुक्यातला एक रुग्ण आहे

मंगळवारी त्यांना सर्दी आणि ताप आला होता त्यानंतर त्यांची कोरोना विषाणू संसर्गाची चाचणी घेण्यात आली यात त्यांचा अहवाल बाधित असल्याचा आला आहे त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्यात येत असल्याचं त्यांच्या परीवारातून सांगण्यात आलं औशाचे आमदार अभिमन्यू पवार हे कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाल्यामुळे काल त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

यात बीड शहरातल्या खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या आठ जणांचा समावेश आहे

वसमत इथले पाच हिंगोली इथले चार तर पेडगाव इथले दोन रुग्ण आहेत

यामुळे जास्तीत जास्त युवकांना एनसीसीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असं गृह मंत्रालयानं राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे एनसीसीच्या विद्यार्थ्यांना दिलं जाणारं व्यवसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य लक्षात घेऊन केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय गृह मंत्रालयानं यापूर्वीच घेतला आहे

एक लाख चौदा हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे याविषयी अधिक माहिती देतांना जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी सूरज प्रसाद जैस्वाल म्हणाले पायलट म्हणून आम्ही गारखेडा बीट मधे सुरू केलं आणि सर्वात चांगल्या पद्धतीने ते आपतगावला केली जाते

आणि पालकांपैकी जो एक सुशिक्षित पालक असतो तो पालक मित्राची भूमिका वठवतो आणि एक गावातला सुशिक्षित तरुण जो असतो तो विद्यार्थी मित्र म्हणून तिथे काम करतो तर अशा प्रकारे शिक्षक मित्र आणि पालक मित्र यांच्या मदतीने आपण विद्यार्थांचं शिक्षण सुरू केलेलं आहे

या अंतर्गत क्रमिक अभ्यासक्रमातल्या विविध घटकांच्या चित्रफिती युट्यूब वाहिनी तयार करणं विद्यार्थ्यांच्या गटामधे याचा प्रसार याद्वारे विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणं शक्य होत आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कौशल्य शक्तीमध्ये वाढ करण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग या शिक्षिकांनी करून घेतला जूनमध्ये शाळा प्रवेशाचे ऑनलाइन गुगल फॉर्म सुद्धा या शिक्षिकांनी तयार केला विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना याचा उपयोग झाला ज्या विद्यार्थ्यांकडे अँड़ॉइड मोबाईल नाही अशा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रिंट काढून त्यांच्यापर्यंत ग्रामीण भागात पोहोचविण्याचे कार्य स्वामी भगिनी शिक्षिकांनी केलं त्यामुळे लॉकडाऊन काळातही ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयंम अध्ययनाची सवय लागली तंत्रस्नेही शिक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना तंत्र कौशल्याची आवड निर्माण होऊन त्यातून शाळेतील अभ्यासाची सोयही झाली

त्यांचे पती मुलगा आणि मुलीलाही कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची माहिती दिली पडेगाव इथं राहणारे विलास देशमुख त्यांचा बारा वर्षीय मुलगा रोहित आणि तेरा वर्षाचा नातलग सुनिल घोलप यांना घेऊन मिटमीटा इथल्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडली

कोणीही आजारी असल्याचे निदर्शनास आल्यास आरोग्य विभागाला कळवून त्याला तात्काळ उपचार मिळावा आणि त्यापासून होणारा संसर्ग टाळावा असा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं ते म्हणाले

या वर्षी मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे हे मंदिर बंद आहे

हिंगोलीचे तहसिलदार आणि ट्रस्टींच्या हस्ते सकाळी विधीवत प्रजा पार पडली

संत नामदेवांचे दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही यावर्षी मात्र वारीच नसल्याने भाविकांना लागलेली हूरहूर कायम आहे आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली

संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातल्या सर्व बँका सेवा केंद्र ई सुविधा केंद्र बंद आहेत अनेक शेतकरी इच्छा असूनही प्रधानमंत्री पिक विमा भरण्यासाठी घराबाहेर पड्र शकत नसल्याचं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे